कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत हा दिमाखदार शपथ विधी सोहोळा झाला

राष्ट्रपती झाल्यानंतर बायडन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणात देशातील उच्च श्वेतवर्णीय वर्चस्व आणि राजकीय अतिरेक दूर करणं आपल प्राधान्य राहणार असल्याचं बायडेन म्हणाले आपण देशातील सर्व अमेरिकन नागरिकांचे राष्ट्रपती आहोत असं सांगून त्यांनी देशाला एकजूट करण्याचा संकल्प यावेळी बोलताना व्यक्त केला सध्याच्या कठीण परीक्षेच्या काळातून जाताना अमेरिका अधिक भक्कम झाली आहे आपण सर्व राजकीय गटांना एकत्र करून त्यांच्या बरोबर एकजूट निर्माण करू असं आश्वासनही बायडन यांनी यावेळी दिलं

अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती होण्याचा सन्मान त्यांना मिळाला तसच अमेरिकेच्या उपराष्ट्रपती या उच्चपदावर विराजमान होणाऱ्या कमला हॅरिस या भारत आणि जमेईका या दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या आहेत

या शपथविधी कार्यक्रमाला अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन उपस्थित होते दरम्यान शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात बायडेन प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आणि व्हाईट हउसचा निरोप घेऊन आपली पत्नी मिलेनिया ट्रम्प यांच्याबरोबर फ्लोरिडाकडे विमानाने रवाना झाले

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हंटल आहे की अमेरिका आणि भारत दरम्यान धोरणात्मक भागीदारी अजून मजबूत करण्यासाठी बायडन यांच्या बरोबर काम करायला आपण उत्सुक आहोत सध्याच्या काळातील दोन्ही देशांसमोरील समान विविध आव्हाने आणि जागतिक शांतता आणि वैश्विक सुरक्षा याबाबत दोन्ही देशांची एकजूट आहे भारत आणि अमेरिका दरम्यान वाढत आर्थिक सहकार्यासह दोन्ही देशाच्या नागरिकांमधील वाढते स्नेह संबंध य्मुळे बहुपक्षीय कार्यक्रम सुरू आहेत दोन्ही देशांचे मजबूत संबंध नवीन उंचीवर नेण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याच ही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हंटल आहे पंतप्रधान मोदी यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना ही त्यांच्या सफल कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत पहिल्या महिला उपराष्ट्रपती म्हणून ही जबाबदारी संभाळण ही ऐतिहासिक संधी असून दोन्ही देशांचे संबंध अधिक प्रगाढ करण्यासाठी त्यांच्या बरोबर काम करण्यास आपण उत्सुक आहोत असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटल आहे

तसच जागतिक दृष्ट्या महत्वपूर्ण निर्णय जाहीर करताना जागतिक आरोग्य संघटने मध्ये आणि पर्यावरण दृष्ट्या महत्वपूर्ण पॅरिस करारात अमेरिकेने पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन ए आय आर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट ए आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर उद्योग मंत्री पियुष गोयल तसच वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश आणि शेतकरी संघात्नानाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांवर उपाय काढण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी एक ते दीड वर्ष कृषी कायद्यांची अंबलबजावणी स्थगित ठेवून या काळात सर्व वादग्रस्त मुद्द्यावर सरकारला शेतकऱ्यांशी विस्ताराने चर्चा करता येईल असा प्रस्ताव देण्यात आला आहे यावर गंभीरपणे विचार करून उद्याच्या चर्चेत सहभागी होण्याचं आश्वासन शेतकरी संघटनांनी दिल्याचं तोमर यांनी सांगितलं कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या जीवनांत क्रांतिकारी बदल घडवून आणणार असून सरकार शेतकऱ्यांच्या हितच रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे हे कायदे रद्द करण्याच्या मागणी व्यतिरिक्त योग्य पर्याय सुचवण्याच आवाहन सरकारने केलं असून प्रत्येक मुद्द्यावर सरकार विस्तृत चर्चा करायला तयार असल्याचं ही तोमर यांनी सांगितलं दोन्ही बाजूची चर्चा योग्य दिशेन सुरू असून उद्याच्या चर्चेच्या फेरीत यासंदर्भात अंतिम तोडगा निघेल अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली

सध्याच्या किमान आधारभूत किंमत धोरणांनुसारच सरकार खरीप पिकांसाठीची आधारभूत किंमत ठरवत आहे अशी माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे

लडाखमध्ये पहिल्या खेलो इंडिया झंस्कार हिवाळी क्रीडा स्पर्धांना आज आरंभ याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार